या सर्वांना ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत

दरम्यान या निकालाबद्दल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त केलं आहे कायद्यापुढे सर्व समान आहेत उशीरा का होईना पण न्याय हा मिळतोच हे या निकालावरून सिद्ध झालं यामुळे जनतेचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ होईल अशी प्रतिक्रिया हजारे यांनी व्यक्त केली धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातल्या वाघाडी इथल्या रसायन कारखान्यात स्फोट होऊन तेरा जण ठार झाले

जखमींमध्ये सहा महिलांचाही समावेश आहे पंधरा गंभीर जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे धुळ्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घटनास्थळाची पाहणी करून जखमींची चौकशी केली दरम्यान या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत शासनानं जाहीर केली आहे जखमींचा उपचाराचा सर्व खर्च शासन करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयक्मार रावल यांनी दिली

ते काल औरंगाबाद इथं जनआशीर्वाद यात्रेनिमित्त पत्रकार परिषदेत बोलत होते

सत्ता असो किंवा नसो शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त झाला पाहिजे ही आमची भूमिका असून त्यासाठी लढा सुरूच राहणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे ते काल जालन्यात दोन दिवसीय महारेशीम महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते राज्यमंत्री अर्जून खोतकर यावेळी उपस्थित होते

त्याचबरोबर आजपासून रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट नोंदणी शुल्कातही वाढ करण्यात आली आहे

ते काल नांदेड इथं पत्रकारांशी बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फक्त पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांपूरताच मर्यादित राहिला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे

नांदेड जिल्ह्यात सोनखेड तसंच लोहा इथं मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली

लातूर जिल्ह्यात उदगीर तसंच अहमदपूर इथं मुख्यमंत्र्यांनी सभा घेतल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी उदगीर इथल्या सभेत सांगितलं ते म्हणाले

उदगीर जवळच्या हत्तीबेटाच्या विकासासाठी दहा कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले अहमदपूरच्या सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी नांदेड लातूर रेल्वे मार्गासाठी पन्नास टक्के वाटा राज्य सरकार उचलेल असं जाहीर केलं बहुजन समाज पार्टीचे डॉ सिध्दार्थ सूर्यवंशी आणि त्यांच्या समर्थकांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला

काल उस्मानाबाद इथं परिवार संवाद या कार्यक्रमात जगजीतसिंह पाटील यांनी ही घोषणा केली ते म्हणाले शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्या हक्काचं पाणी आणलं

माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्यासह जिल्ह्यातून पाटील यांचे समर्थक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीही काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे कांबळे यांनी काल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेतला असून त्यांनी काल विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मराठवाडा विकास मंडळाच्या वतीनं काल औरंगाबाद इथं मानव विकास निर्देशांक या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र घेण्यात आलं उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी या चर्चासत्राचं उद्घाटन केलं मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ भागवत कराड माजी सनदी अधिकारी भास्कर मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते जालना परभणी हिंगोली बीड आणि नांदेड या जिल्ह्यातल्या तीस तालुक्यांमधला मानव विकास निर्देशांक वाढवण्यासाठी शिक्षण आरोग्य आणि उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं

बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका आणि मदतनिस महासंघाच्या ऋणनिर्देश आणि सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या

या संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचं काल जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं जिल्हा प्रशासनाच्या प्रमुख या नात्याने सर्व पातळीवर मदत करण्यास आपण तयार असल्याचं दीपा मुधोळ मुंडे यांनी यावेळी सांगितलं

मराठवाड्यासह विदर्भातूनही आलेल्या शेकडो बैलजोड्यांनी गोरखनाथाचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा घातली

परिवहन मंत्री दिवाकर रावते पालकमंत्री तानाजी सावंत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते